काल दिल्लीत ग्रहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सात राज्यांना सुमारे पाच हजार नऊशे कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला यापैकी महाराष्ट्राला नऊशे छपन्न कोटी त्र्याण्णव लाख रुपये निधी मिळणार आहे

याबाबतचं शासकीय परिपत्रक काल जारी करण्यात आलं सार्वजनिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्र आणि राज्यस्तरावरच्या कामगार कर्मचाऱ्यांनी उद्या आठ जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला आहे नागरी सेवा नियमातल्या तर्तुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा आणि जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात असं आवाहनही सरकारनं केलं आहे

हा हल्ला भ्याड आणि निंदनीय असून त्यामागचा चेहरा शोधला पाहिजे असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या हल्ल्याचं राजकारण करू नका असं आवाहन करताना राज्यात सर्व युवक सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली देशातल्या तरूणांमधे सध्या अस्वस्थता आहे त्यांना विश्वासात घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही जेएनयूमधल्या हल्ल्याचा निषेध केला आहे जेएनयूचे विद्यार्थी आणि शिक्षकांवरचा हल्ला म्हणजे लोकशाही मूल्य आणि विचारांना दडपण्याचा हिंसक प्रयत्न असून हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही असंही पवार यांनी नमूद केलं आहे या हल्ल्याचा काल औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी निशब्द आंदोलन करून निषेध नोंदवला शहरातल्या पैठण गेट इथं डाव्या लोकशाही आघाडीच्यावतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली हिंगोली इथंही विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आंदोलकांनी यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी केली नांदेड इथंही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेएनयूत झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला दरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जेएनयूमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ काल मुंबईत रुईया महाविद्यालयासमोर तसंच गेट वे ऑफ इंडिया परिसरात निदर्शनं केली

अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातलं पहिलंच अधिवेशन असल्यानं राज्यपालांचं अभिभाषण होणार असून दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचं अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल

ते काल मुंबईत बोलत होते

त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मोठ्या उद्योगसमुहांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत यावेळी मुख्यमंत्री राज्याच्या विकासाबाबतची सरकारची भूमिका उद्योगप्रम्खांसमोर विशद करणार आहेत

मशिनरी आणि इतर साहित्यावर भरण्यात आलेला व्हॅट व्याजासह परत मिळवण्यासाठी त्यांनी कारखानदाराकडून ही लाच मागितली होती

देशमुख यांच्या उस्मानाबादसह इतर ठिकाणच्या संपत्तीचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे

जालना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं सहभाग न घेतल्यानं अध्यक्षपदी शिवसेनेचे वरुड गटाचे सदस्य उत्तमराव वानखेडे तर उपाध्यक्षपदी तीर्थपुरी गटाचे सदस्य महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षपदासाठी वानखेडे यांचा एकमेव अर्ज आला होता उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा सपाटे आणि शिवसेनेचे महेंद्र पवार यानी अर्ज दाखल केला होता सपाटे यांनी माघार घेतल्यानं महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली जालना जिल्हा परिषदेत भाजपचे बावीस शिवसेनेचे चौदा राष्ट्रवादी काँग्रेसचे तेरा आणि काँग्रेसचे पाच तर दोन अपक्ष सदस्य आहेत लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे राहल केंद्रे आणि उपाध्यक्षपदी भारतबाई दगडू सोळंके बिनविरोध निवडून आले आहेत काँग्रेस पक्षाने दाखल केलेले उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी परत घेतल्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे

अर्धापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या कांताबाई अशोक सावंत यांची बिनविरोध निवड झाली तर कंधार पंचायत समितीच्या सभापती पदी काँग्रेसच्या लक्ष्मीबाई घोरबांड यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झाली हिमायतनगर काँग्रेसच्या सुरेखा बाप्राव आडे नायगाव काँग्रेसच्या प्रभावती कत्ते देगलूर काँग्रेसचे संजय वल्कले तर नांदेड पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या कावेरी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली किनवट भाजपच्या हिराबाई आडे मुखेड भाजपच्या सविता खैरकेकर उमरी भाजपच्या सावित्रीबाई सोनकांबळे तर हदगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या महादाबाई तम्मलवाड यांची निवड करण्यात आली धर्माबाद पंचायत समितीत निवडणुकीदरम्यान गोंधळ झाल्यामुळे इथली निवडणूक रद्द करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबाद इथं दृष्टिबाधित युवा मंचच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ल्ई ब्रेल यांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाबाबत दृष्टिबाधित युवा मंचच्या औरंगाबाद समितीचे अध्यक्ष अविनाश इसावे यांनी अधिक माहिती दिली

दर्पण दिन काल राज्यभरात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून विविध कार्यक्रमांनी साजरा झाला औरंगाबाद इथं एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या जनसंवाद महाविद्यालयात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविषयी काल परिसंवाद घेण्यात आला कोणत्याही समुदायाला राजकीय प्रतिनिधित्व नाकारणं हे देशातल्या सर्व समस्यांचं मूळ कारण असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी यावेळी व्यक्त केलं उस्मानाबाद इथं जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशिवाय साहित्य संमेलन यशस्वी होऊ शकत नसल्याचं मत व्यक्त केलं उस्मानाबादसह परभणी जालना इथं पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं लातूर इथं काल जिल्हा पत्रकार संघानं घेतलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी मार्गदर्शन केलं